या शहिदांच्या पार्थिवावर लष्करी विमामात अंत्यसंस्कार करण्यात आले बुलडाणा जिल्ह्यातल्या मलकापूर धिं शहीद संजय राजपूत आणि चोरपांगरी िक्वे नितीन राठोड यांच्यावर लष्करी विमामात अंत्यसंस्कार करण्यात आले उत्तर प्रदेशातल्या जवानांवर गंगातीरी तर उत्तराखंडच्या जवानांवर हरिद्वार आणि खातिमा िं अंत्यसंस्कार करण्यात आले ओदिशामधल्या दोन जवानांवर त्यांच्या मूळ गावी लष्करी त्रिमामात अंत्यसंस्कार करण्यात आले केरळ आणि ताभिळनाडू मधल्या शहीद जवानांनाही अखेरचा निरोप देण्यात आला या वेळी विविध केंद्रीय मंत्र्यांनी उपस्थिती दर्शवली

पुलवामा झेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी ट्विटरब्वारे सांगितलं पाकिस्तानातून भारतात ताजी फळं सिमेंट पेट्रोलियम उत्पादन कमावलेली कातडी तसंच मोठ्या प्रमाणावर खनिजाची आयात होते

गुवाहाटी थिरुअनंतपूरम लखनऊ मंगळूरु अहमदाबाद आणि जयपूर या सहा विमानतळांसाठी या निविदा मागवण्यात आल्या होत्या या विमानतळांचं कार्यान्वयन व्यवस्थापन आणि विकास करण्यासाठी ही निवदा प्रक्रिया सुरु केली होती

रत्नागिरी जिल्ह्यातले ज्येष्ठ पत्रकार भालचंद्र दिवाडकर यांचं कालं संध्याकाळी मुंबईतल्या खासगी रुग्णालयात कर्करोगानं निधन झालं

चिपळूणहून प्रसिद्ध होणाऱ्या सागर या दैनिकाचे ते कार्यकारी संपादक होते व्यासंगी आणि अभ्यासू पत्रकार अशी त्यांची ख्याती होती पडछाया या आपल्या सदरात ते अखेरपर्यंत लेखन करत होते आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत रणजी ट्रॉफी विजेत्या विदर्भ क्रिकेट संघानं शेष भारत संघाचा पराभव करत ्राणी चषकावरही आपलं नाव कोरलं आहे काल सामन्याच्या शेवटच्या दिवशी विदर्भानं पहिल्या डावातल्या धावांच्या आघाडीवर शेष भारत संघावर मात केली

सामन्यानंतर विदर्भ संघाचा कर्णधार फैज फैजल यानं या सामन्यातल्या पारितोषिकाची रक्कम पुलवामा हल्ल्यातल्या शहिदांच्या कुटुंबियांना देण्यात येणार असल्याची घोषणा केली